उदया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभेतल्या निर्वाचित सदस्यांचा शपथविधी पूर्ण करावा आणि त्यानंतर बहमत चाचणी घ्यावी त्यासाठी गृप्त मतदान न घेता खुलं मतदान घ्यावं आणि या संपूर्ण प्रक्रियेचं थेट प्रसारण करावं असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायालयाच्या या निर्णयाबददल समाधान व्यक्त केलं आहे शिवसेना राष्ट्वादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या निर्णयावर समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेत आपल्या आघाडीकडेच बहमत आहे असं ते म्हणाले भारतीय जनता पक्ष उद्या विधानसभेत बहमत सिद्ध करेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते गिरीश महाजन तसंच आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात आली आज सायंकाळी भाजपच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक होणार असल्याचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे आज मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेते पदी नियक्ती करण्यात आल्याची घोषणा केली राज्यातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आज संसदेच्या आवारात उमटले भाजपानं गैरमार्गानं सरकार स्थापन केल्याचा आरोप करत विरोधी नेत्या सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बैठक स्रु असताना संसदेबाहेर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूतळ्याजवळ सरकार विरोधी घोषणा दिल्या सोनिया गांधी यांनी राज्यघटनेतल्या एका परिच्छेदाचं यावेळी वाचन केलं हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्याबाबतही जागरुक असलं पाहिजे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज संविधानदिना निमित संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घटनेची मजबूती आणि सर्वसमावेशकता याचा उल्लेख करत घटनाकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना अभिवादन केलं यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिट जारी करण्यात आलं संविधान दिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे लातूर इथं तिरंगा फेरी काढून संविधान दिन साजरा झाला गडचिरोली इथं संविधान जनजागृती फेरी काढण्यात आली संविधान दिनानिमित ठिकठिकाणी व्याख्यानं तसंच माहितीपर अन्य कार्यक्रमही घेण्यात आले

औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ राज्य किसान आंदोलन स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर य्नियनच्या वतीनं आज संविधान दिन हा कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हणून पाळण्यात येत आहे

त्यानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली मरीन लाईन्स इथं पोलीस स्मृतीस्थळावर प्ष्पचक्र वाहण्याच्या या कार्यक्रमाला मुख्य आयुक्त अजोय मेहता पोलीस महासंचालक सुबोधक्मार जैसवाल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच शहीद पोलीसांच्या क्ट्ंबातले सदस्य उपस्थित होते राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी शहीदांच्या क्ट्ंबियांची भेट घेतली मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं आहे भारत आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना दहशतवादी शक्तींनी भारताच्या वसुधैव क्ट्रंबकम या तत्वावरच आघात केला याची आठवण वेदनादायी आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे

गंगापूर रोड वरील शहीद चौकात नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पोलीस उपआयक्त लक्ष्मीकांत पाटील पौर्णिमा चौघले यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी प्ष्पचक्र अर्पण केलं सातारा पोलीस मुख्यालयातही शहीदांना मानवंदना देण्यात आली या हल्यात शहीद झालेले त्काराम ओंबळे यांच्या जावली ताल्क्यातील केडांबे या गावातही विशेष कार्यक्रम झाला

श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे प्रक्षेपण होईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्रोन दिली